प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या इंडिया टॉय फेअर अर्थात भारतीय खेळणी महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर भारताच्या पुरातन क्रिडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात तसंच ही खेळणी पर्यावरणप्रक उत्पादनांपासून बनवली जातात त्यामुळे ती सुरक्षितही असतात असं त्यांनी सांगितलं यापुढेही भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणप्रक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल असतील अशी खेळणी बनवावित असं आवाहन त्यांनी केलं

लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळणी महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे पालकांनी मूलांना वेगवेगळी खेळणी आणून द्यावीत असं आवाहन त्यांनी केलं बुद्धीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार भारताने जगाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली

माहिती तंत्रज्ञानविषयक बार्बीसाठी नुकत्याच जारी केलेल्या नव्या नीयमावली आणि मार्गदर्शक सूचनांमधे माहिती तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरचा मजकूर किंवा सामग्री ब्लॉक करण्यासंदर्भात कोणतीही नवी तरतूद केलेली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

हे आक्षेप खरे नसल्याबाबत माहिती प्रसारण मंत्रालयानं निवेदन जारी केलं आहे

आज मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमीत्तानं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी कुसुमाप्रजांना अभिवादन करत राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मी मराठी माझी मराठी हा बाणा जपूया असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केला आहे यासाठी मराठीत विचार करुया मराठीत व्यक्त होऊया दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या मराठीतीतल्या लेखन वाचनाच्या नव्या प्रयोगांचा स्वीकार करू या असं आवाहन त्यांनी केलं आहे आपल्या मातृभाषेचा गौरव जपण हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पालघर जिल्ह्यात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मराठी भाषा दिनाच्या निमीत्तानं मराठी युवकभारती या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं होतं या कार्यशाळेत उपस्थितांना मराठी भाषा आणि शासनाची धोरणं या विषयावर मार्गदर्शन केलं केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही भाषा दिनानिमीत्त मराठी भाषेत स्वाक्षरी करण्याविषयी जनजागृती मोहीम पालघर रेल्वे स्थानकावर राबवली लातूरमधे दयानंद कला महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करत असलेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला खादी आणि ग्रामीण उद्योगाचं ई मार्केट पोर्टल सुरू होऊन केवळ आठ महिन्यांमध्ये त्या अंतर्गत सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी महोत्सवाचं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं या महोत्सवाविषयी सिंधुदूर्ग जिल्ह्यातले लाकडी खेळणी बनवणारे सुभाष चितारी यांनी आकाशवाणीला सांगितलं

जळगाव मधल्या बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांच्याकडे दिला आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भातले आदेश नुकतेच जारी केले

अहमदनगर जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कल्याण अहमदनगर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खासदार डॉ

कल्याण आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडल्या जाणा या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावं म्हणून सतत मागणी होत होती